झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीला स्पष्ट बहुमत नेतानिवडीसाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या विधिमंडळ पक्षाची आज बेठक वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित चाबहार बंदराच्या कार्यान्वयनाबाबत भारत आणि इराण समाधानी

झारखंड विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बह्मत मिळवत झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दला यांच्या आघाडीनं सत्ता संपादन केली आहे

झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी दुमका आणि बारहैत या दोन्ही मतदारसंघांमधून विजय मिळवला झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी धनवारमधून निवडुन आले काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेक्षर आरोवन यांनी लोहारडागा तर ए जे एस यूचे अध्यक्ष सुरेश महातो यांनी सिल्लीची जागा जिंकली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिल्लवा चक्रधरपूरमधे पराभूत झाले राजू पलिवार आणि लुईस मरांडी हे दोन मंत्रीही पराभूत झाले मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राजीनामा दिला आहे नव्या सरकास्ची स्थापना होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं आहे झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीच्या विजयानं झारखंडच्या तिहासात नवीन अध्याय सुरु होईल असं मत मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार तसंच झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी व्यक्त केलं आहे महाआघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन पुढच्या योजना ठरवतील असंही सोरेन यांनी सांगितलं महाआघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल सोरेन यांनी जनतेचे आभार मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केलं असून राज्याची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत झारखंडमधल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला पक्ष जनादेशाचा आदर करत असल्याचं ट्विट केलं आहे पक्ष कार्यकर्त्यांच तसंच राज्यातल्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी त्यांची आज बैठक होणार आहे विहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणं अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली

वस्तू आणि सेवा कराचे रखडलेले परतावे लवकरात लवकर देता यावेत यासाठी राज्य सरकारनं ऑनलाईन अर्जांची दखल घ्यावी अशी सूचनाही मोदी यांनी केली आहे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातल्या प्रतिनिधींबरोबर दहावी आणि आगामी अर्थसंकल्पाआधीची शेवटची बैठक घेतली आरोग्यसेवांमधे सुधारणा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा लोकांपर्यंत पोचवणं यासारख्या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली निवृत्तीवेतनधारक तसंच दुर्बल घटकांच्या संरक्षणाकरता सामाजिक क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूकीशी संबंधित या सुधारणा आहेत ग्रामीण क्षेत्रात आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संशोधन विभागाच्या आर्थिक सल्लागार आणि संचालक गीता गोपीनाथ यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नियामक अनिश्वितता हे भारतीय अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचं कारण आहे असं गोपीनाथ यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात वस्तू आणि सेवाकराचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असं त्या म्हणाल्या रेल्वे गाड्यांसाठीच्या अत्याधुनिक नियंत्रण यंत्रणा वापर करून रेल्वेच्या सिग्नल प्रणालीचं आधुनिकीकरण करायचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे सुरक्षा क्षमता आणि वेगात सुधारणा ही उद्दीष्ट गाठायलाही मदत होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे

शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक झाला आहे

चाबहार क्षेल्या शाहीद बेहेश्ती बंदर सुरु करण्याबाबतच्या प्रगतीबद्दल भारत आणि क्षेणनं समाधान व्यक्त केलं आहे या बंदरामुळे भारत आणि ज्ञिण अफगाणिस्तान मध्य आशिया तसंच युरोपादरम्यान व्यापार संबंध आणि संपर्क व्यवस्था बळकट होईल असं मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर अणि ित्राणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर महम्मद जवाद जरीफ यांनी व्यक्त केला आहे

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारताचा संघ जाहीर केला आहे त्यात जसप्रित बुमराहचं पुनरागमन झालं आहे वेस्ट डिजविरुद्धच्या मालिकेला मुकलेला शिखर धवनही संघात परतला आहे सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याला श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत विश्रांती दिली आहे तीन सामन्यांची ही मालिका येत्या पाच जानेवारीपासून सुरु होईल

त्यात तीन सामने होणार आहेत

या योजनेमुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठी बचत झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे

स्वयंअर्थसहायियत स्वरुपाच्या एक लाख अतिरिक्त वरिष्ठ एनसीसी अर्थात राष्ट्रीय कॅडेटकोरच्या जागांना संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली

हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया आजपासून पाच दिवसांच्या ाजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत भारत ाजिप्तमधले व्रिपक्षीय संबंध दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे या दौऱ्यात हवाई दल प्रमुख ाजिप्तच्या हवाई दलाच्या प्रशिक्षण केंद्रांचा दौरा करतील आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या हवाई दलामधे संरक्षण सहकार्य वाढवण्यात मदत मिळणार आहे शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन करुन दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घ्सवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं

मुंबई नागपूर महामार्गावर ट्रकचा स्टिअरींग रॉड तुटल्यानं हा ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपवर जाऊन आदळला त्यामुळे हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे वाहनं आणि त्यांच्या सुट्या भागांवरचे मायक्रोडॉट्स ओळखचिन्ह लावण्याबाबतचे नियम केंद्र सरकारनं निश्चित केले आहेत मायक्रोडॉट्समुळे वाहनांची सुरक्षा वाढेल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे यासंबंधी जुलै महिन्यात जारी केलेल्या मसुद्यावर सूचना आणि हरकतींचा अभ्यास केल्यानंतर याबाबत अधिसूचना जारी केली आहे